प्रतिपादन राष्ट्रपर्तीच्या हस्ते उर्वरित पद्म पुरस्कारांचं वितरण लातूर इथले डॉ

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत सातत्यानं प्रयत्नशील राहील आणि चीनकडून यासंदर्भात होत असलेल्या अडथळ्यांबाबत जास्तीत जास्त संयम बाळगण्याचा प्रयत्न करेल असं भारताच्या परराष्ट्र विभागानं आज स्पष्ट केलं दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताननं गेल्या काही दिवसात उचललेली पावलं हा निव्वळ देखावा असल्याचा आरोपही भारतानं आज केला चीनमध्ये सुद्धा दहशतवाद्यांचा त्रास होत असून हे दहशतवादी गट पाकिस्तानातूनच कार्यरत असल्याचं चीनला पक्क ठाऊक आहे त्यामुळे यासंदर्भात चीन काय पावलं उचलेल याबाबत भारत पूर्णपणे संयमशील भूमिका घेईल असंही परराष्ट्रविभागानं स्पष्ट केलं राष्ट्रपती भवनात आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उर्वरित पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं लातूर इथले डॉ अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कारानं तर बीड इथले गोपालक शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीत पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची पहीली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत

केरळमधील विद्यमान खासदार एम

राजेश हे पलक्कड इथून तर पी

बिजू हे अलाथूर इथून निवडणूक लढवतील पश्मिच बंगालमधून विद्यमान खासदार मोहम्मद सलीम हे रायगंज इथून तर बदरुद्दज़ा खान हे मुर्शीदाबाद इथून निवडणूक लढवतील ब्लढाणा जिल्ह्यात चिखली इथं आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे चिखली शहरामध्ये भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयात खिडकीलगत आचारसंहितेचं उल्लंघन करणारं छायाचित्र इंडिया पोस्ट बँकेच्या फलकावर दर्शनी भागात लावण्यात आलं होतं

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांच्या नोंदणीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे

लांजा तालुक्यातल्या वाकेड इथं आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा अपघात घडला

कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याबाबत आज मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही या बैठकीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर तसंच भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असुन खोतकर या जागेवर येणारी निवडणूक लढवायला उत्सुक आहेत ही जागा शिवसेनेला का सोडावी तसंच भाजपानं ही जागा सोडली नाही आणि शिवसेनेनं मैत्रिपूर्ण लढत लढली तर शिवसेनाच जिंकेल हे आपण उद्दव ठाकरे यांना सांगितल्याचं खोतकर बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले

स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं उपांत्य फेरी गाठली आहे

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चेन लॉग या चीनच्या खेळाडूशी बी साई प्रणीतचा उपांत्य फेरीत सामना होईल पुरुष एकेरीत शुभंकर डे आणि महिला एकेरीत रिया मूखर्जी यांचं आव्हान मात्र उपात्यपूर्व फेरीत आटोपलं दूसरीकडे चीन मास्टर्स बद्धभिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे

उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला आता चीनच्याच हॉगयांग वेंग याच्याशी होईल थकित कर्जामुळे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर साखर कारखान्याचा ताबा धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेनं संचालक मंडळाकडे दिला आहे

या कारवाईला तत्कालीन संचालक मंडळानं औरंगाबाद कर्जवसुली प्राधिकरणाकडं आव्हान दिलं होतं प्राधिकरणानं ही कारवाई अवैध ठरवली होती त्यामुळे बँकेनं जप्त केलेली मालमत्ता साखर कारखान्याकडे देण्याचा प्रयत्न केला होता धनगर समाजाला खोटी आश्वासनं देऊन सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप धूळ्यातले भाजपा आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या संदर्भात सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी स्पष्टीकरण द्यावं असं आव्हान देखील त्यांनी आज पत्रकातून आपल्याच सरकारला दिलं आहे

आठ एप्रिलपर्यंत चालणा या या निवडणुक विशेष कार्यक्रमात दररोज सकाळी पंधरा मिनिटं वेगवेगळ्या मतदार संघाची विस्तृत रुपरेषा आमच्या जिल्हा बातमीदारांकडून मांडली जाणार आहे राष्टीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट राज्य विधी सेवा यांच्या सचनेनुसार वाशिम जिल्ह्यातल्या सर्व तालका न्यायालयांमध्ये आज सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या वर्षातल्या पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं यामध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सूनावणी झाली

जळगाव जिल्ह्यासाठी शैक्षणिक नेतृत्व आणि व्यवस्थापन या विभागातर्गत के सी ई संचालित आय एम

परभणी लोकसभा मतदार संघात पायाभूत सुविधांची अवस्था वाईट असून वंचित बहूजन आघाडी सर्वच आघाड्यांवर न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही वंचित बह्जन आघाडीचे लोकसभा उमेदवार आलमगीर मोहम्मद खान यांनी दिली आहे ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी यवतमाळ इथं निवडणुक खर्च सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे उमेदवारांकडून होणारा खर्च प्रत्यक्ष फिल्डवर तपासून त्याची पडताळणी करण्यासाठी चार विशेष पथकांची स्थापना केली आहे केंद्रीय निवडणुक आयोगाकडून पाठवण्यात येणा या खर्च निरीक्षकांकडून या सर्व प्रक्रियेचं नियंत्रण होणार असून त्यांच्या मदतीला नऊ सहाय्यक खर्च निरीक्षक आहेत

येत्या दोन दिवसात विदर्भात आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे